त्यावेळी ते बोलत होते पर्यटनाच्या माध्यमातून नाचणगावमधील प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला तर जास्त आनंद होईल असं ते म्हणाले शासनाने पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर दिला तसेच शेती कौशल्यविकास आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करणं अपेक्षित असताना रुग्णांकडून पस्तीउकळणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांची या योजनेतली नोंदणी रद्द करण्यात आली आहे

जिल्ह्यातली बहुतांश रुग्णालयं वेगवेगळी कारणं दाखवून रुग्णांकडून पप्तीची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय तसंच युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबवला जाणार आहे

केशव वाळके यांनी सांगितलं ते भंडारा क्वं राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते पदवीधर झाल्यानंतर नोकरी आणि करिअर यामधील फरक विद्यार्थ्यांना कळला पाहिजे करिअर म्हणजे स्वत व्यवसाय करुन अथवा मेहनत करुन आत्मनिर्भर होणे आणि सक्षम होऊन दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला हवं अस त्यांनी सांगितलं मुद्रा योजनेच्या माध्यमातून आज देशभरात उद्योजक निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे हिंगोली शिल्या सचिन पेंढारकर यांनी मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग उभा केला आहे याबाबत त्यांनी माहिती दिली

अंतिम फेरीत सौरभचा सामना मलेशियाच्या जून वेई चिम याच्याविरुद्ध आज न

नाशिक शिल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जाणा या नऊ तरुण भाविकांना आज पहाटे अज्ञात कारनं धडक दिल्यानं एकजण ठार तर आठजण गंभीर जखमी झाले शहरातल्या साईनाथ नगर चौफुली क्वे ही घटना घडली असून अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

केंद्रीय गुहमंत्री राजनाथ सिंह भारत पाक सीमारेषेवर तत्तित असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भेटण्यासाठी येत्या गुरुवारी बिकानेरला जाणार आहे

तिहासतज्ज्ञांनी यावेळी दर्गा परिसरातली वास्तू अवशेषांची माहिती सांगितली यावेळी विद्यार्थी श्रीहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे